पंतप्रधानांनी काल कोरोना लसीकरणासंदर्भात देशातल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते

लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्यानं सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला त्याचवेळी लसीकरणासंदर्भातल्या सर्व शंकांचं यावेळी निरसन करण्यात आलं

पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याचा आरोग्य विभाग आणि कृती दलाची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते लस उपलब्धता वाहतूक साठवणूक आणि प्रत्यक्ष लस देणं यासंदर्भातल्या तयारीविषयी त्यांनी यावेळी माहिती घेतली लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

त्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सीरम संस्थेनं विकसित केलेल्या कोव्हिशील्ड या लशीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली

लस वितरणापूर्वी सीरम संस्थेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक प्जा करून मिठाई वाटप करण्यात आलं

यामध्ये औरंगाबाद दिल्ली चेन्नई बंगळूरु कर्नाल कोलकता विजयवाडा हैदराबाद गुवाहाटी लखनौ चंडीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे

कोरोना प्रतिबंधक लशीचा द्सरा डोस घेतल्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यांमध्ये शरीरात प्रतिपिंडे तयार होतात यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

भगवान पवार यांनी काल आकाशवाणीशी बोलताना दिली

लसीच्या उपलब्धतेन्सार जिल्ह्यातील ही लसीकरण मोहीम राबवली जाईल असं डॉ पवार म्हणाले

जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझालला अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी केली आहे मात्र भारतानं कोरोनासंदर्भातील जे धोरण तयार केलं आहे त्यानुसार सर्वात आधी भारत आपल्या शेजरच्या देशांना कोरोनाची लस देणार आहे त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची लस पाठवली जाणार आहे

या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे राज्यात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचा शोध घेणं आणि त्यांची कोरोना चाचणी करणं सुरू आहे

या सर्व कोरोनाबाधितांच्या घशातील स्रावाचे नमुने कोरोनाचा ब्रिटिश स्ट्रेन आहे का हे तपासण्यासाठी पृण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते

यापैकी दोघे आता पूर्ण बरे झाले असून इतरांवर उपचार सुरू आहेत

रक्तदान कोरोनाकाळात रक्ताची मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण झाला होता या काळात रक्तदान शिबिरांवरही बंधनं आल्यानं रक्तसंकलनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनानं रक्तदात्यांना आवाहन केलं जात होतं

माथेरान पर्यटन वाढ टाळेबंदी उठल्यानंतर माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे तिथल्या माथेरानची राणी नावानं प्रसिद्ध असलेल्या मिनी ट्रेनचं उत्पन्नदेखील वाढलं आहे

पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार